केंद्रसरकारनं यासंदर्भात राजपत्रीत अधिसूचना जारी केली

हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि खिश्चन या सहा अल्पसंख्याक सम्दायांना हे नागरिकत्व दिलं जाणार आहे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानात हिंदुंसह अल्पसंख्यांकावर प्रचंड अन्याय होत असून भारत सरकारनं आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा योग्य आहे असं मत लेखिका प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केलं आहे

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की माझ्यावर बंधनं आलेली नाहीत किंवा कोणीही माझ्यावर दडपशाही केलेली नाही सेत्माधवराव पगडी साहित्य मंचावर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणीवा हा परिसंवाद झाला यात डॉक्टर ऋषिकेश कांबळे मोतीराम कटारे शाह पाटोळे डॉक्टर वृंदा कौजलगीकर डॉक्टर ईश्वर नंदा प्रे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील कामगार वर्ण स्त्री आणि शोषित जाणीवा यावर प्रकाश टाकला अण्णाभाऊ साठे यांनी या कामगार वर्गाचं प्रतिनिधित्व करून कामगारांच्या द्ःख यातना आपल्या साहित्यातून व्यक्त केल्या त्यात जात नव्हती हा वेदनेचा हंकार लिखाणातून तसंच शाहिरी पोवाडा साहित्यातून दिसतो असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेत ई गव्हर्नन्सचा वापर करण्याची आवश्यकता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे

पारदर्शकता आणि अचूकतेसाठी प्णे आणि मुंबई इथं परवान्यासाठीची चाचणी संगणकाच्या माध्यमातून होईल असं त्यांनी सांगितलं पीयूसी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी दोन हजार केंद्रं स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचं गडकरी यांनी सांगितलं रस्ते सुरक्षेसाठी सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था वाहन वितरक संस्था आणि खासगी बस चालकांनी प्ढाकार घ्यावा असं त्यांनी सांगितलं मराठा आणि क्णबी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत सारथी या सरकारी संस्थेबाबत प्रशासकीय अधिक यांनी काढलेले सर्व अध्यादेश रद्द करण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे संबंधित प्रशासकीय अधिकारी जे पी ग्प्ता यांना पदावरुन द्र करण्यात येत असल्याचंही शिंदे यांनी जाहीर केलं सारथी संस्थेत गैरकारभार झाल्याचा आरोप करत खासदार संभाजी राजे यांनी आज प्ण्यात संस्थेबाहेर लाक्षणिक उपोषण केलं त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजी राजे यांच्यात याप्रकरणी फोनवरुन चर्चा झाली सारथीची स्वायतता कायम राहील असं म्ख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं आहे असं संभाजीराजे यावेळी म्हणाले भाजपानं मनसे सोबत यृती करु नये असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे मनसेची राजकीय भूमिका प्रांतवादी राहिली आहे या पक्षाबरोबर य्ती करणा या राष्ट्रीय पक्षाचं निश्चितच न्कसान होईल अशी भूमिका त्यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मांडली रिपब्लिकन पक्षाची भाजपाला खंबीर साथ असल्यानं दलित तसंच अल्पसंख्यांकांचं मत भाजपाला मिळत असल्याचंही यात नमूद केलं आहे ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं आज दुपारी वडवली नाका इथं एका कार्यशाळेत सिलेंडरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला स्फोटानंतर जखमी अवस्थेतल्या या कर्मचा याला जवळच्या रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल केलं होतं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती अग्निशमन दलानं दिली आहे कृषी क्षेत्रात महासंगणक प्रणालीचा वापर आवश्यक असल्याचं प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं आहे अकोला इथं आज डॉक्टर पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठ देशातल्या पहिल्या परम शावक सृष्टी या महासंगणकाला जोडण्यात आलं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महासंगणक प्रणालीच्या वापरामुळे पीक सुधारणा मृदा आणि स्क्ष्म म्लद्रव्यांचं विश्लेषण कीड आणि रोग प्रतिबंधकात्मक विश्लेषण सोपं होईल असं धोत्रे यांनी सांगितलं

कृषी क्षेत्रातल्या समस्या जलदगतीनं सोडवण्यात हा महासंगणक महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं संस्थेचे महासंचालक डॉक्टर हेमंत दरबारी यांनी सांगितलं शेतकरी हा केद्रबिंद् मानून याप्ढे शेतक यांच्या सूचनेन्सार योजना आखाव्या लागतील असं प्रतिपादन कृषी मंत्री दादा भूसे यांनी केलं आहे

त्यावेळी ते बोलत होते संशोधन शेतक यांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते विषमुक्त शेती ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी सर्वांनी मिळून क्रांती घडवावी लागेल असं ते म्हणाले

याचा प्रवठा पंचायत समितीच्या पशू संवर्धन विभागामार्फत अथवा पशू वैद्यकीय संस्थांमार्फत केला जाणार आहे खरेदी केलेल्या खताची तसंच बियाण्याची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल सिंधुदर्ग जिल्ह्यातल्या तळेरे कोल्हापुर मार्गावरच्या प्रलंबित कोकीसरे रेल्वे फाटकाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे केंद्र सरकारनं इथं भ्यारी मार्गाला मंज्री दिली आहे

यात सहा सूवर्ण सात रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे महाराष्ट्रातल्या सर्व सुवर्ण आणि रौप्य पदकं जिम्नस्टिकपटूंनी जिंकली आहेत

मध्य प्रदेशनं दोन सुवर्ण पदकांसह सात पदकं तर ग्जरातनं एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं जिंकली आहेत त्रिप्राच्या प्रियंका दास ग्प्तानं आज जिम्नफ्टीकमधे चार स्वर्णपदकांची लयलूट केली सातारा जिल्ह्यात औंध इथं साखरगड निवासिनी यमाई देवीच्या यात्रेला आज सुरुवात झाली यमाई देवीच्या उत्सव मूर्तिची आणि रथाची पूजा उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाली यावेळी औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यात्रेसाठी कर्नाटकसह राज्यातील लाखो भविकानी गर्दी केली आहे परभणीत गोदावरी नदीच्या काठावरील संत मोतीराम महाराज यांच्या पवित्र न्याय मंदिराच्या इमारतीचा भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रम आज झाला आता लवकरात लवकर न्याय मंदिराची इमारत उभारावी अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर

अवचट यांनी यावेळी व्यक्त केली राज्यात काल दिवसभर हवामान कोरडं होतं विदर्भात या काळात थंडीची लाट होती तर त्रळक ठिकाणी थंडीची तीव्र लाट होती राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं साडेपाच अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे येत्या चोवीस तासांत विदर्भात त्रळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे